भारताच्या विकासाच्या प्रवासात रशिया आपल्यासोबत आहे भारत आणि रशिया यांच्यामधील संबंध कधीही बदलणार नाहीत ते पुढं अधिक वृद्धिंगत होतील असा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास

इंधन दरवाढांपासून ादलासा देण्यासाठां कद्र आण राज्य सरकार प्रयत्न करत असून आज र्डिझेल चार रुपयांनी स्वस्त करण्याबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची मार्ाहती मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी दिलो

उद्या आकाशवाणी नागपूरच्या वतीनं संगीत सम्मेलनाचं आयोजन भारताच्या विकासाच्या प्रवासात रशिया आपल्यासोबत आहे भारत आणि रशिया यांच्यामधील संबंध कधीही बदलणार नाहीत ते पुढं अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला रशियाचे अध्यक्ष श्री ब्लादिमीर पुतीन यांच्या सोची इथल्या अनौपचारिक परिषदेच्या निमित्त दिलेली भारत भेट या उभय देशांच्या संबंधांवर दूरगामी परिणाम करेल दोव्ही देश शांतीसाठी कार्यरत आहेत असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले

ईझ ऑफ डुईंग बिझीनेसमधील क्रमवारीत सर्वात मोठी उडी भारतानं घेतली भारत रशियासोबत ग्रंतवणूक वाढविण्यास प्रयत्नशील आहे भारत उद्योगक्षेत्रात प्रगती करीत आहे त्यादृष्टीनं रशिया आपल्यासाठी सर्वात मोठा भागीदार आहे भारत स्थिर व्यवस्थेचा आदर्श नमूना बनत आहे अनेक महत्वाच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवर उभयपक्षी सहकार्याबाबत श्री मोदींसोबत चर्चा झाली असं रशियन राष्ट्रपती श्री ब्लादिमीर पुतीन यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे नेत्यांच्या भेटीनंतर उभय देशात व्यापार रेल्वे अणूक्षेत्र आणि एमएसएमई क्षेत्रांमधील करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिथेनॉल आणि बायोडिझेल सारख्या वैकल्पिक इंधनांचा उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे इथेनॉल हे भविष्यातील इंधन असून याच्या उत्पादन वाढीसाठी सरकारनं निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले

वृक्षारोपण वन्यजीवांचे संरक्षण आर्गण आर्गदवासी समाजाचं सशक्तीकरण करण्यावर राज्याच्या वर्नावभागाचा भर असून वर्नावभागाचं काम गतीमान आहे बांबू हस्तकला प्राशक्षण कद्राच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण कारागीरांसह आर्गादवासी समुदाय आर्थिकृष्ट्या समृध्द होईल असा र्विश्वास राज्यपाल श्री चेन्नामनेनी र्विद्यासागर राव यांनी आज पूणे इथं व्यक्त केला येथील सार्ावत्रीबाई फुले पूणे विद्यापीठात बांबू हस्तकला आर्गाण कला कद्र आर्गण ग्रंथालय इमारतीच्या र्विस्तार्रांत इमारतीचं उद्घाटन राज्यपाल श्री राव यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आज राज्यातील सार्गावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ र्आाण महात्मा फुले कृषां विद्यापीठ राहुरो येथे बांबू हर्स्ताशल्प आर्णण कला कद्रांचे उद्धघाटन करण्यात आले या माध्यमातून आर्ादवासी समाजाला आर्थिक उन्नत करण्यासाठी मदत होईल असंहो श्री राव म्हणाले बांबूत रोजगार र्नामती करून आर्दवासी समुदायांना समुद्ध करण्याची प्रचंड आर्थिक क्षमता आहे पासून तयार करण्यात येत असलेल्या बाबू राखी स्वयंपाकघर बास्केट चटई र्फानचर बांबू घरं यांना देशासह परदेशातहो मोठी मागणी वाढत आहे या माध्यमातून नवा आर्थक स्त्रोत र्मनमाण होणार आहे या क्षेत्रातील संशोधन र्आण नवकल्पना प्रोत्साहित करण्यासाठी र्वर्ववध उपाययोजना करणे गरजेचे आहे सार्ावत्रीबाई फुले पुणे र्वद्यापीठ अग्रेसर असून मनुष्य बळ र्ववकास मंत्रालयानं जाहोर केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील र्पाहल्या दहा क्रमांकात पुणे र्ववद्यापीठाचे नाव आहे र्गवद्यापीठाचे काम अत्यंत उत्कृष्टपणे सुरू असल्याचं राज्यपाल श्री राव म्हणाले राज्याच्या ग्रामीण भागातल्या समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठां आर्माण अवैध धंदयांना आळा घालण्यासाठी प्रत्येक र्पारक्षेत्रातल्या पोलोस महार्गानरोक्षकांना आपल्या कायक्षेत्रात अचानक तपासणी करण्याचे र्निदश देण्यात आल्याचं गृह राज्यमंत्री श्री दर्दापक केसरकर यांनी सांगगतलं आहे

इंधन दरवाढोपासून ादलासा देण्यासाठी कद्र आण राज्य सरकार प्रयत्न करत असून आज र्डझेल चार रुपयांनी स्वस्त करण्याबाबत र्राधसूचना काढण्यात येणार असल्याची मार्ाहती मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी ादला आहे

कद्र आ्राण राज्य सरकारनं कर कमी केल्यानं काल पेट्रोलचे दर राज्यात पाच रुपयांनी कमी झाले असून आज डिझेल संदभातल्या र्नणयांची अंमलबजावणी होईल असं ते म्हणाले यासंदभात सवात महत्त्वाचा र्गनणय वस्तू आर्गण सेवा कर र्पारषदेनं घेणं अपेक्षित असून इंधनाचा वस्तू आर्गण सेवा कर कक्षेत समावेश केल्यास देशभरात इंधनाचे एक सारखे दर होतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगगतलं दरम्यान महाराष्ट्र पोलोस अकादमीचा एकशे पंधरावा दक्षांत सोहळा आज सकाळी मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नार्माशक इथं झाला यावेळी आठशे एकोणीस प्राशक्षित पोर्नलस उप र्नारक्षक र्नाधकाऱ्यांची तुकडी पोलांस दलात सामील झालां नागपूरस्थित भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या वतीनं उद्या आणि परवा या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा नागपूरस्थित खाजगी उपहारगृहात आयोजित करण्यात आला असून उद्योग क्षेत्रातील विख्यात व्यक्ती याप्रसंगी त्यांचं अन्रभव कथन करणार आहेत व्हिडिओकॉन या प्रख्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरविंद बाली विप्रो कन्झूमर केअर कंपनीचे श्री राजेश सहाय नीटकॉमचे वरिष्ठ आणि मुख्य विपणन अधिकारी श्री प्रसनजीत घोष रॉय आणि इतर नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी याप्रसी या विद्यार्थ्यांशी हितग्रज करणार आहेत

या समारोहात नंदिनी चक्रवर्ती यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर प्रशांत डे रॉय तर संवादिनीवर श्रीकांत पिसे साथसंगत करणार आहेत त्यानंतर पंडित दालचंद शर्मा यांचं पखवाज वादन होणार असून त्यांना सारंगीवर घनश्याम सिसोदिया साथ संगत करणार आहेत आणि शेवटी पंडित संतोषकुमार नाहर यांचं व्हायोलिन वादन होणार असून त्यांना तबल्यावर पंडित सुधीर पांडे साथ देणार आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे घर स्वच्छ राहिलं तर गाव स्वच्छ राहील आणि गाव स्वच्छ राहील तर राज्य स्वच्छ राहील पर्यायानं देशही स्वच्छ राहील या अभियानाला राज्याचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागत आहे त्यासाठीच राज्य सरकारनं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्य स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी प्रढाकार घेतला आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पनोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा बोरडे यांनी त्यांच्या गावातील स्वच्छ भारत अभियानाच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली त्या म्हणाल्या

राहणार पनोरा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती पनोरामध्ये सरपंच म्हणून कार्यरत आहे आम्ही माननीय पंतप्रधान यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत येणाऱ्या केंद्र शासन आणि राज्य शासनाने दिलेल्या विविध योजनांच्या अंतर्गत या योजनांचा लाभ घेऊन आम्ही आमचं गाव स्वच्छ तर केलेलच आहे त्याचा पुरेपूर लाभ घेतला आहे

मागील चार वषाच्या काळात भंडारा जिल्हयात शासनाच्या र्वावध लोकापयोगी र्वकास कामांना मोठया प्रमाणात गती भिळालां असून जलयुक्त शिवार प्रधानमंत्री आवास योजना मुख्यमंत्री पेयजल योजना प्रधानमंत्री कृषा र्पासंचन योजना सहज र्विजलां हरघर बिजलां योजना कृषि पंपांना विज पुरवठा यासह विविध योजनांचं उद्दिष्ट पूण करण्यावर जिल्हयानं भर ादला आहे सरकारच्या योजनांच्या माध्यमातून सव सामान्य माणसाच्या ावकासाला गती देण्याचे प्रयत्न या पुढेहां चालूच राहतील अशी माहिती जिल्हाधिकारां श्री शांतनू गोयल यांनी पत्रकार र्पारषदेत दिली

यातून मोठया प्रमाणात संरक्षित र्संचन र्निमाण झाले आहे